सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

महाराष्ट्राला अतिरिक्त वेंटिलेटर्स आणि ऑक्सीजन प्रवठ्याची सोय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती राज्यात कोरोनावरील निर्बंध अधिक कडक करण्याबाबत सर्वपक्षीय चर्चा पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या हिंसक घटनांच्या पाश्र्वभूमी वर निवडणूक आयोगाद्वारे निर्बंध लागू भारतीय कुस्तीपटू अंशू मलिक आणि सोनम मलिक टोक्यो ऑलिंपिक्ससाठी पात्र

अधिकाधिक पात्र लोकांचं लसीकरण व्हावं आणि लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी राहावं या मुख्य हेतूनं हे लसीकरण करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले

लसीकरण केंद्रावर देखील प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे त्यामुळं लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं अशी विनंती करण्यात येत आहे

लसीकरणाबाबत पसरविण्यात येत असलेली चुकीची माहिती तसंच राजकीय हेतूंपायी करण्यात येत असलेल्या अपप्रचाराकडे समाजानं दुर्लक्षकेलं असल्याचंच यातून दिसून येत आहे कोविडला आळा घालण्यात नागरिक प्रशासनाचे हात बळकट करत आहेत असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे लसीकरणाच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे

पुणे आणि परिसरातील कोरोना विषयक आढावा बैठकीला उपस्थित राहून त्यांनी कोरोना प्रादुर्भावाची माहिती घेतली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 ते म्हणाले

त्यामुळे व्हेंटिलेटर्स येतील ऑक्सिगन सुद्धा राउकेला आणि अन्य विभागातून इंडस्ट्रिअल प्रॉडक्शन जिथे होतं तिथून हा ऑक्सिगन मिळण्याच सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे

कोविडचं हे अनर्थचक्र थांबवायचं असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीत सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्वपक्षांनी एकमुखानं याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांनुसार रेमडेसिव्हीर उपलब्धता चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणं प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या सूचना मांडल्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसं तोंड देत आहे त्याची माहिती दिली

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये कूचबिहार इथं मतदान होणार आहे

त्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया शांततेत आणि खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी पश्रिचम बंगालचे मुख्य सचिव पोलिस महासंचालक कूचबिहारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काल या जिल्ह्यातल्या सितालकुची मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर सीआयएसफला अत्यंत नाईलाजानं गोळीबार करावा लागल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे इंडोनेशिया भकंप इंडोनेशियाच्या जावा या मुख्य बेटाला काल तीव्र क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला त्यामध्ये किमान सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असून अनेक इमारतींचं देखील नुकसान झालं आहे बाली या प्रसिद्ध पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांनाही या भूकंपाचा हादरा बसला

अलमाटी इथं झालेल्या आशियाई कुस्ती ऑलिंपिंक पात्रता फेरीत काल दुसऱ्या दिवशी त्यांनी रौप्य पदक प्राप्त करुन हे स्थान मिळवल आहे

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजिजू यांनी काल श्रीनगर इथं रोईगमधील खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्रांचं उद्घाटन केलं

नमस्कार